जगातला हा सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे

जवळपास नऊ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनालीला लाहौल स्पीति खोऱ्यासोबत जोडण्यात आलं आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमव्रष्टी झाल्यावर जवळपास सहा महिने या दोन विभागांचा एकमेकांशी संपर्क राहत नसे

महात्मा गांधी जयंतीनिमित्तानं सेवाग्राम आश्रमातल्या विकास कामांचं त्यांच्या हस्ते काल ई लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते गांधीजींच्या स्मारकाच्या जपणुकीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी बोलतांना दिलं उपम्ख्यमंत्री अजित पवारही या समारंभात सहभागी झाले होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्र शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या दोन्हीही महापुरुषांनी भारताला एक राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्र उभारणीत दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या तर विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पृष्पांजली वाहन अभिवादन केल

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी औरंगाबाद इथं शहागंज परिसरात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि औरंगाबाद जिल्हा शहर काँग्रेस समितीच्या वतीनंही गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं गांधीजयंती निमित्त सायकल फॉर चेंज ही सायकल फेरी काढण्यात आली मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला

उस्मानाबाद इथंही भाजपच्या वतीनं महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं तसंच स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला नांदेड इथं प्राध्यापक जगदीश कदम यांच्या गांधी समजून घेतांना या पुस्तकाचं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दूर दृश्य संवाद प्रणालीद्वारे प्रकाशन करण्यात आलं

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं धरणे आंदोलन करण्यात आलं हे कायदे आणून शेतकरी आणि कामगारांना उद्योजकांचे गुलाम बनवण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका थोरात यांनी यावेळी केली

जालना इथं गांधी चमन चौकात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात झालेल्या धक्काब्क्कीचा निषेध करण्यात आला अंबड आणि परतूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक प्तळा जाळून या धक्काबुक्कीचा निषेध केला

शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे अन्यायकारक असून केंद्र सरकारने सदरील कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा यावेळी सातव यांनी दिला

पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले लातूर जिल्ह्यातही काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत तीन तास धरणं आंदोलन केलं त्यानंतर लातूर शहरातून निषेध फेरी काढली दरम्यान शेतकरी संघटनेच्यावतीनंही लातूर इथं शेतकरी कायद्यात दुरुस्ती करावी या मागणीसाठी धरणं आंदोलनं करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

आणि त्यातूनच त्यांनी आपल्या आश्रम पद्धतीय जीवनातून रोज संध्याकाळी प्रार्थना सभा सुरू केली होती यातल्या एका प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले होते गवताचे पातेही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही त्याच्या इच्छेशिवाय म्हणजे पांडरंगाच्या ईश्वराच्या ईच्छेशिवाय विख्यात विचारवंत टॉलस्टॉय यांच्या द किंगडम ऑफ गॉड विदीन यू या ग्रंथाचा फार मोठा प्रभाव आणि परिणाम गांधीजींच्या एकूण भूमिकेमधे झालेला होता आणि त्यामुळे ईश्वराच्या प्रार्थनेबद्दलचे त्यांचे विचार देखील त्या पद्धतीने आपल्याला विकसित झालेले लक्षात येतात आणि त्यामुळे गांधीजी नेहमी असं म्हणायचे की आयुष्यातील प्रत्येक क्षणाला मला ईश्वराच्या अस्तिवाची जाणीव होत असते प्रत्येक मानवी हृदय ईश्वराचं घर आहे आणि म्हणूनच प्रत्येक हृदय हे ईश मंदिर आहे अगदी टॉलस्टॉयनं जसं सांगितलं त्याच पद्धतीची भूमिका गांधीजींच्या या ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भातल्या विवेचनामधे आपल्याला पाहायला मिळते

ते काल जालना इथं बोलत होते राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य पध्दतीनं न मांडल्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असं दानवे म्हणाले तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती असं मत दानवे यांनी व्यक्त केलं

औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी सहा बाधितांचा मृत्यू झाला

बीड जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला तर दोनशे नवे रुग्ण आढळले

जिल्ह्यात लोखंडी सावरगाव इथं एक हजार रुग्णखाटांचं कोविड केंद्र आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात याच क्षमतेचे प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत

सविता पानट यांनी दिली

अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी पहिल्यांदा हिमरू शैलीत आणून ही कलात्मक शैली लोकप्रिय केली आहे

परभणीचे आमदार डॉ राहूल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून परभणीच्या विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली त्यावेळी म्ख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली केवळ अतिव्रष्टीग्रस्त गावांचे पिक पंचनामे न करता सरसकट सर्व गावातील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणीही यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे केली

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

पीक नुकसानाचे पंचनामेही केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत दरेकर यांनी राज्यातलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दर्लक्ष करत असल्याचा आरोप केला

या संबंधीचं निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत काल प्रशासनाला सादर करण्यात आलं अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळलेल्या शेतमालाचे दर पुन्हा ठराविक पातळीपेक्षा जास्त वाढल्यास ती पिके पुन्हा या कायद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतूद ही सुधारणा विधेयकांच्या हेतूशी विसंगत आहे असं या निवेदनात म्हटलं आहे

यामध्ये खासगी संस्था नागरिकांनी देखील नियोजित वेळेस कार्यालय घर किंवा इतर ठिकाणाहून सहभागी होऊन प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे